या टप्प्यात

माजी मुख्यमद्वी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी केंद्रीय मध्तीसूशिलकुमार शिद्दबहुजन वश्वित आघाडीचे नेते डॉ प्रकाश आध्डिकर

अधिकाधिक महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं सखी मतदान केंद्र उभारण्यात आल्याचं महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

या शनिवारी अर्जांची छाननी होईल त्यानस्ति सोमवारपर्यंत उमेदवारात्ति आपले अर्ज मागे घेता येतील